त्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेल्या पवार यांची कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी भेट घेतली कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्र सरकारकडे वेळ मागून कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाण्याचं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं केंद्र शासनानं न्कत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळलं आहे दुसरीकडे कांदा आयात आणि निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत आहे या दोन्ही बाबी परस्परविरोधी असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत नाशिकच्या कांद्याला अधिक मागणी असते त्यामुळे याबाबत काही चुकीचे निर्णय घेतले तर त्याचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसतो या प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर राज्य शासनासोबतच केंद्रानं धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक असल्याचं पवार म्हणाले दरम्यान पवार यांच्या आवाहनान्सार आज व्यापाऱ्यांची लिलाव सुरु करण्यासंदर्भात बैठक होणार आहे

राज्य शासनाचे वकील संचिन पाटील यांनी हा अर्ज सादर केला या अर्जामध्ये सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग एसईबीसी आरक्षणासंदर्भातला नऊ सप्टेंबर रोजीचा अंतरिम आदेश तातडीने मागे घेण्याची आवश्यकता असल्याचं नमूद करण्यात आलं आहे यापूर्वी सात ऑक्टोबर रोजी सुद्धा राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना लेखी विनंती केली होती

मुंबई उच्च न्यायालयानं पदोन्नतीतील आरक्षणाचा कायदा अवैध ठरवल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या पार्श्वभूमीवर हा मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे

गेल्या वेळेच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली सर्व मतदान केद्रांमधे कोविड प्रतिबंधाबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली होती

द्रदूश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल हा कार्यक्रम पार पडला कुंभारांना सक्षम करण्याच्या उद्देशानं हे वाटप करण्यात आलं असून या कुंभारांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीनं दहा दिवसांचं प्रशिक्षणही देण्यात आलं आहे महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या दुगेम भागातही या योजनेची अंमलबजावणी केली जाईल असं ते म्हणाले

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सावधगिरी पाळत आणि ठराविक वेळात उपनगरीय रेल्वेनं सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यासंदर्भातील पत्र आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आहे

यासंदभोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे या आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात द्रध्वनी संवादाच्या तीन ध्वनिफिती सुद्धा या पत्रासोबत जोडल्या आहेत याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे दरम्यान यासंदर्भात मागील शासनानेच तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची नियुक्ती केली होती ही कार्यवाही मागच्या सरकारच्या काळात सुरु झाली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी रक्कम गोळा केल्याबाबतची माहिती गेल्या महिन्यात गडचिरोली भागातून प्राप्त झाली होती आपण तत्काळ गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे आणि दोषींवर कारवाई निर्देश दिले होते कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन टोपे यांनी केलं आहे

या जादा बस गाड्या राज्यभरातल्या प्रमुख बस स्थानकावरून सुटणार आहेत या बस गाड्यांचं आरक्षण टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तसंच राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आरक्षणासाठी प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महामंडळानं केलं आहे

सणासुदीचे दिवस असल्यानं शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकत असून व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचं प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे

महापालिका आयुक्त देविदासराव पवार यांनी काल ही माहिती दिली नवीन नळ जोडणी घेणाऱ्या नागरिकांना मालमत्ता कर भरण्याची अटही शिथील करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं

शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयास रूग्णवाहिका दिली आहे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या हस्ते काल या रुग्णवाहिकेच लोकापण झाल

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली टाक यांना कोणत्याही खासगी रुग्णालयात काम न करण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते गौरी हॉस्पीटलमध्ये भीषक म्हणून रूग्णांना सेवा देत असल्याचं उघडकीस आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी सदर नियुक्ती केल्याचं पत्र विद्यापीठाला काल पाठवलं औरंगाबाद शहरातल्या विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉक्टर सिरसाठ हे सध्या कार्यरत आहेत लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसंच विद्या परिषदेचे सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत

यंदाच्या पावदाम्ळे जवळपास सर्वच धरणं पूर्ण भरली मात्र मांजरा धरणाची पाणी पातळी कमीच होती परतीच्या पावसानं मात्र हे धरण पूर्ण भरल्याचं नागरिकांना दिलासा मिळाला आहे

नगर परिषद प्रशासनाकडून बीड शहरातल्या खराब रस्त्यांची कुठलीच दुरूस्ती होत नसल्यान हे आंदोलन करण्यात आल